धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मात्र शासकीय रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे नागरिकांनी वेळीच चाचणी केली तर त्याचा निश्वितच उपयोग होईल असं जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितलं राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात या परीक्षांचे अतिरीक्त गुण मिळणार नाहीत तसंच विविध सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मिळणारे अतिरीक्त गुण दिले जाणार नाहीत

केवळ याच वर्षाकरता ही सूट दिली आहे तसंच पुढच्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी या परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट ठेवू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे

शुल्क नियामक प्राधिकरणानं काल ही माहिती दिली शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातल्या अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क निश्वित केलं जातं

रायगड जिल्ह्यात कर्जत नेरळ मार्गावर आज दुपारी रिक्षा आणि कारची टक्कर होऊन सीएनजी टाकीचा स्फोट झाल्यानं चार जणांचा मृत्यू झाला

डिकसळ गावाजवळ हा अपघात झाला त्यात दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत नेरळ पोलिसांनी ही माहिती दिली गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातल्या खोब्रामेंढा हेटळकसा जंगलात काल पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले त्यात नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव भास्कर हिचामी याचा समावेश असल्याचं समजतं इतरांची नावं अस्मिता अमर सुखदेव आणि सुजाता अशी आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला पण पोलिसांनी जोरदार प्रत्युतर दिल्यानं नक्षलवादी जंगलात पळून गेले

त्यानंतर आज सकाळी पुन्हा चकमक झाली यात तीन पुरुष आणि दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या बाजार पेठेत होणारी गर्दी आणि त्यातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी नाशिक पोलीस आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांनी बाजार पेठा आणि मॉल्स सारख्या ठिकाणी जाण्यासाठी आता ताशी पाच रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे नाशिकमधले बाजार पेठा आणि मॉल्सकडे जाणारे रस्ते बॅरिकेड टाकून बंद करण्यात आले आहेत याठिकाणी नागरिकांना वाहने नेता येणार नाही तसंच बाजार पेठेत जाणाऱ्या नागरिकांचा मोबाईल नंबर लिहून घेतला जाईल तासभरात संबंधित नागरिक बाहेर आला नाही तर त्याला फोन करून वेळ संपल्याची जाणीव करून देण्यात येईल बाजार पेठेतले विक्रेते व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना मात्र विशेष पास देणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्यानं त्यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे शरद पवार यांचे यापुढचे सर्व कार्यक्रम रद्द केलेअसल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात खरदडी या गावातल्या शेतकन्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे

वन विभागानं तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे

शहरातल्या सेलू कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटका साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक आणि अतिरीक्त पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं या परिसरातल्या एका गोदामात छापा टाकून शासनानं प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे तर पाथरी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे

कोकणात तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या बहुतांश भागात मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन दिवसात विदर्भाच्या काही तुरळक भागात उष्णतेची लाट असेल तर बाकी भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानविभागानं वर्तवला आहे